आपल्या ड्वीटर संदेशात पंतप्रधानांनी या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुलभ होऊन सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्याचं सांगितलं या योजनेमुळे गरीबी आणि आजारपण यांचं दष्ट चक्र नष्ट झाल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या ड्वीट संदेशात नमूद केलं आहे

चिंदंबरम यांनी अर्थमंत्रालयाचं कार्यालय वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं चिंदंबरम यांनी हे कार्यालय आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याच्या आरोप केला मात्र चिंदंबरम यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात हा आरोप फेटाळून लावला

या धाडसी निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळालाच शिवाय उद्योग क्षेत्रात नवीन ग्रंतवणूक येण्यासही या निर्णयामुळे चालना मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बह्जन आघाडीसोबत युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचं पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे ते प्रण्यात पत्रकारांशी बोलत होते वंचित बहूजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती त्यामुळे वंचित बहुजन आघाडी तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचंही नुकसान झालं त्यामुळे समविचारी लोकांनी एकत्र यावं असा आमचा प्रयत्न असल्याचं पवार यांनी सांगितलं प्ण्यातल्या आठ विधानसभा मतदार संघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार असून काँग्रेसला तीन तर एक जागा मित्र पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं विधानसभा निवडण्कीसाठी विविध पक्षाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे

न्यायमूर्ती कृष्ण मुरारी न्यायमूर्ती रवींद्र भट्ट न्यायमूर्ती रामासुब्रमण्यन आणि न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पदाची शपथ दिली

मात्र महाप्रामुळे हे संकलन दोन लाख लिटरनी कमी झालं आहे दराच्या स्पर्धेत खासगी द्ध व्यवसायिकांच्या तुलनेत सहकारी संस्था मागं पडल्या आहेत

आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले प्रवेश रद्द केलेले आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले प्रवेश नाकारलेले तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील असं प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे माजी क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मंबईत वार्धक्यानं निधन झालं